राष्ट्रवादी काँप्रेसनं एक जागा जिंकली आहे उस्मानाबाद लातूर बीड या मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी निवडणूक आयोगानं पुढे ढकलली आहे नाशिक मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे विजयी झाले आहेत त्यांनी राष्ट्रवादी काँप्रेसचे उमेदवार एड

परभणी हिंगोली मतदार संघात शिवसेनेचे विप्लव बाजोरिया विजयी झाले आहेत

अमरावती मतदार संघात भाजपाचे प्रवीण पोटे विजयी झाले

कोकण मतदारसंघात राष्ट्रवादी काँप्रेसचे अनिकेत सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे अँड

कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत डावखरे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यासंदर्भातला प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करू असं दानवे यांनी यावेळी सांगितलं पक्षांतर्गत स्थानिक राजकारणाला कंटाळून निरंजन डावखरे यांनी काल राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसंच आमदार पदाचा राजीनामा दिला होता नागपूर मुंबई समृद्दी महामार्गाचं काम येत्या दोन आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे

यापैकी एकशे छत्तीस टॉवर्स महाराष्ट्रात उभारले जातील केंद्रीय मंत्रीमंडळाच्या कालच्या बैठकीत हा निर्णय झाला नादारी आणि दिवाळखोरी संहितेत दुरुस्ती करण्यासाठी अध्यादेश काढायलाही मंत्रीमंडळानं मंजुरी दिली या दुरुस्तीनुसार घर खरेदीदारांना कर्जदाता म्हणून वर्गिकृत केलं जाईल त्यामुळे वायदे पूर्ण न करणाऱ्या कंपन्यांकडून आपले पैसे परत मिळवणं त्यांना सोपं जाईल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच भारत प्रगती करू शकतो असं मत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केलं आहे ते काल पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी विरार ििं आयोजित सभेत बोलत होते भाजपाचे खासदार दिवंगत चिंतामण वनगा यांच्या मुलाला या जागेसाठी उमेदवारी देणाऱ्या शिवसेनेवर त्यांनी कडाडून टीका केली जम्मू कश्मीरमधे पाकिस्तानी लष्करानं मध्यरात्रीपासून उरी क्षेत्रात गोळीबार अणि उखळी तोफांचा मारा सुरु केला आहे बारामुल्ला जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरुन कामलकोटे गावाच्या दिशेनं हा मारा सुरु असल्याचं सुरक्षा सूत्रांनी आकाशवाणीला सांगितलं

सहाय्यक मत्स्य आयुक्त दि

पाटील यांनी ही माहिती दिली

या काळात माशांच्या प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असतं तसंच या काळात खराब हवामानामुळे मच्छिमारांची होणारी वित्त आणि जिवित हानी टाळता येते असं त्यांनी प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे पेट्रोल डिझेलच्या दरवाढीविरोधात नंद्रबार जिल्हा कॉप्रेसनं आज सायकल रॅली काढून आंदोलन केलं